त्यामध्ये झारखंडचे केडिया बंधू यांचं सतार आणि सरोद सहवादन अमिता सिन्हा महापात्रा आणि जान्हवी फणसळकर या महिला ध्रपद गायिकांचं ध्रपद गायन वाराणशी येथील रामकृष्ण मठाचे संन्यासी स्वामी क्रपाकरानंद यांचं गायन महोत्सवात सर्वात कमी वयाचा लहान कलाकार ठरणारा पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याचं गायन आणि रीला होता यांचं ओडिसी नृत्य हे या वर्षीच्या महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे शेतकरी हा समाजाचा कणा असून त्याच्या विकासासाठी आकाशवाणी देत असलेले योगदान उल्लेखनीय आहे अशा शब्दांत वसंतदादा श्गर इन्स्टीट्स्टचे संचालक डॉक्टर विकास देशमुख यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं कौतुक केलं आज मांजरी इथ झालेल्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते

आकाशवाणीचे उपसंचालक गोपाळ अवटी सुजाता परांजपे आदी या वेळी उपस्थित होते

राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवाकर जीएसटी विभागातर्फे करदात्यांना नवीन पद्धतीच्या रिटर्नचे स्वरूपाबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी आज वस्तू आणि सेवाकर विभागातर्फे प्ण्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्टेक होल्डर फिडबॅक डे निमित्त कार्यशाळा घेण्यात आली पुणे शहरात मेट्रो च्या उन्नत मार्गचं काम सुरू असताना आता भुयारी मार्गचं काम पण सुरू झालं आहे या करिता मुद्दाम चीनवरून मागवण्यात आलेल्या टनेल बोरिंग मशीन च्या मदतीने भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे

प्ण्यात सुरु असलेल्या डेक्कन आयटीएफ या महीलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आज वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका हिनं रशियाच्या मानांकित एव्हेग्निया बर्डीनला पराभवाचा धक्का देत दुस या फेरीत प्रवेश केला तर दुसरीकडे पुण्याच्या शरण्या गवारेचं आव्हान आज संपुष्टात आलं प्णे जिल्हा फ्टबॉल संघटनेच्या वतीनं त्रतीय श्रेणी गटाचे साखळी सामने सुरु आहेत

भास्कर राणा सबरजीत नझारी आणि तेनजित फिंग यांनी विजयी गोल केले भारतीय हवामान विज्ञान विभाग अर्थात आय

या कार्यशाळेत श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान मॉरीशस यासह आशियाई देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत आय एम डी चे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर एम महापात्रा यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं विविध देशातील हवामानशास्त्र अभ्यासकांनी एकत्र येऊन अन्भवांची देवाण घेवाण करावी त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने आणि अच्रक अंदाज वर्तवणे शक्य होईल असं प्रतिपादन महापात्र यांनी या प्रसंगी बोलताना केलं

साहजिकच थंडी मध्ये काही अंशी पुन्हा वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे